कृषी क्षेत्रातली आत्मनिर्भरता म्हणजे गावांच्या स्वयंपूर्णतेचा मुद्दा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडू प्रशिक्षक आणि संस्थांचा सन्मान

यासाठीची नियमावली आणि प्रमाणित कार्यपद्धती नागरी व्यवहार मंत्रालय जारी करेल

मात्र कार्यक्रमात कोविड संदर्भातले नियम पाळणं सक्तीचं असेल

चित्रपटगृहं जलतरण तलाव मनोरंजन पार्क बंद नाट्यगृहं तसंच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास यांना या टप्प्यातही बंदीच असेल आंतरराज्य अथवा आंतरजिल्हा प्रवासाला तसंच मालवाहतुकीला कोणतीही बंदी असणार नाही त्यासाठी कोणताही वेगळा परवाना मंजुरी अथवा इ पासची आवश्यकता नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे राज्यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी स्थानिक टाळेबंदी लागू करू नये असंही गृह मंत्रालयानं सांगितलं आहे

पंतप्रधान कृषी क्षेत्रातली आत्मनिर्भरता केवळ खाद्यान्नापुरतीच मर्यादित नाही तर ती गावांच्या स्वयंपूर्णतेचा मुद्दा आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते देशातल्या कृषिमालाची गुणवत्ता वाढवून तो देशाबरोबरच जगातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवणं हा आत्मनिर्भरता अभियानाचा उद्देश आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले

कभी रानी लक्ष्मी बाईने बुंदेलखंड की धरती पर गर्जना की थी मै मेरी झांसी नही दूंगी हम सबको यह वाक्य बराबर याद है आज एक नयी गर्जना की आवश्यकता है और इसी झांसी से इसी बुंदेलखंड की धरती से आवश्यकता है मेरी झांसी मेरा बुंदेलखंड आत्मनिर्भर भारत अभियान को सफल बनाने के लिये पुरी ताकद लगा देगा एक नया अध्याय लीखेगा इसमे बहोत बडी भूमिका कृषी की है जब हम कृषी में आत्मनिर्भरता की बात करते है तो यह सिर्फ खाद्यान्न तक ही सीमित नही है बल्की यह गांव की पुरी अर्थव्यवस्था की आत्मनिर्भरता की बात है यह देश के अलगअलग हिस्सो में खेती से पैदा होने वाले उत्पादो में व्हाल्यू एडिशन करके देश और दुनिया के बाजारो में पोहचानेका मिशन है कृषी में आत्मनिर्भरता का लक्ष्य एक उत्पादक के साथ ही उद्यमी बनाने का भी है जब किसान और खेती उद्योग की भाती आगे बढेगी तो बडे स्तर पर गांव में और गांव के पास ही रोजगार और स्वरोजगार के अवसर तैयार होने वाले है उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला राष्ट्पती स्पर्धा सामूहिक कामगिरी हार जीत संघर्ष हे एखाद्या खेळाप्रमाणेच जीवनाचेही अविभाज्य भाग आहेत खेळामुळे शारीरिक आरोग्य व्यक्तिमत्त्व विकास याबरोबरच जीवनात यशस्वी होण्यासाठीचा मार्ग आणखी प्रशस्त होतो असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विविध खेळाडू प्रशिक्षक संस्था यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते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 प्रथमच दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात पुरस्कार विजेते क्रीडापटू ठिकठिकाणहून सहभागी झाले होते पुरस्कार समारंभानंतर पुण्यातले पुरस्कार विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आकाशवाणीला आपली प्रतिक्रिया दिली

मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळालेले टेनिस प्रशिक्षक नंदन बाळ म्हणाले

कुस्तीसाठी अर्जुन पुरस्कार मिळालेला राहुल आवारेनंही आपलं मनोगत व्यक्त केलं

पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे किरेन रीजीज् चार विभागातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीसाची रक्कम यंदा वाढवण्यात आल्याची घोषणा क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली

जीएसटी राज्य चालू आर्थिक वर्षाच्या वस्तू आणि सेवा कर भरपाईसाठी केंद्र सरकारनं राज्यांना कर्जाचे दोन पर्याय सुचवले आहेत यापैकी एकाची निवड करुन राज्यांनी सात दिवसांत केंद्राला कळवायचं आहे येत्या मंगळवारी राज्यांचे अर्थसचिव आणि केंद्रीय अर्थसचिव तसंच अर्थ विनियोग विभागाचे सचिव यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत जीएसटी संबंधी सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन राज्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील असं केंद्र सरकारनं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे

हर्षवर्धन यांनी सांगितलं

अधिवेशन संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान खासदारांसाठी आणि राज्यांच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी आमदारांसाठी कोविड नियमावली तयार करण्याच्या तसंच प्रतिबंधक उपाययोजना आखण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या वैद्यकीय आपत्कालीन व्यवस्थापन योजना गटाचे अध्यक्ष डॉ विनोद पाल यांनी बैठकीत कोविड लस चाचणीबाबत माहिती दिली भारतात भारत बायोटेकनं निर्माण केलेल्या लसीच्या चाचणीचा दुसरा तर ऑक्सफर्ड सिरम इन्स्टीट्यूटच्या लसचाचणीचा तिसरा टप्पा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा आंदोलन महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं आज विविध मंदिरं आणि धार्मिक स्थळांच्या बाहेर घंटानाद आंदोलन केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात देशातली मंदिरं प्रार्थनास्थळं बंद होती अनलॉकच्या प्रक्रियेत केंद्राने संपूर्ण देशभर मंदिरे मशिदी चर्व अशी सर्व प्रार्थनास्थळे सुरु करायला परवानगी दिली मात्र राज्यात अजूनही मंदिरं प्रार्थनास्थळं बंदच आहेत त्यामुळे राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या अनुषंगाने भाजपद्वारे ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं दोन दिवसात मंदिरं उघडली नाही तर भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील असा इशारा आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला मातृभाषा वापर प्रशासनासह विविध क्षेत्रांमध्ये मातूभाषेचा अथवा स्थानिक भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असं मत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे तेलगू भाषा दिनानिमित्त आयोजित आमची भाषा समाज आणि संस्कृती या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते

जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध राज्य शिक्षण संस्थांचं विलिनीकरण करून राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात एससीइआरटी स्थापन करण्यास प्रशासकीय मंडळानं मान्यता दिली आहे ही संस्था राज्यातला शैक्षणिक विकास आरोग्य आणि क्रीडा प्रशिक्षण मार्गदर्शन समुपदेशन आणि सर्वसमावेशक तसंच विशेष शिक्षण यावर काम करेल

देशातील जनतेला जीवरक्षक औषधांचा वाजवी दरात पुरवठा करण्यासाठी अथक काम करणाऱ्या या संस्थेचं रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी स्थापनादिनानिमित्त अभिनंदन केलं आहे कोविड साथीविरोधातल्या लढ्यात एनपीपीएनं महत्त्वाची भूमिका बजावली संस्थेनं देशात औषधांचा तुटवडा भासू दिला नाही तसंच नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून लोकांच्या तक्रारींचं सक्षमपणे निवारण केलं असं गौडा म्हणाले